नव्या वर्षात आपण आपल्या देशाला श्रभेच्छा देऊया त्याचं अभिनंदन करुया या कोल्हाप्रमधील अंजली यांनी पाठवलेल्या श्रभेच्छांचा त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उल्लेख केला आपल्याला आलेल्या पत्रांमध्ये लोकांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये देशाचं सामर्थ्य देशवासीयांच्या साम्रहिक शक्तीचं कौतक केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली

या संकट काळात देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली असून या क्षमतेचं नाव आत्मनिर्भरता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दिल्लीत पूर्वी विदेशी महागड्या खेळण्यांना मोठी मागणी होती आता देशात बनवलेल्या खेळण्यांची मागणी होत असल्याची माहिती एका पत्रात असल्याचं त्यांनी सांगितलं विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा बदल आहे आणि त्याचा हा एक उत्तम प्रावा असल्याचं ते म्हणाले देशातील लोकांनी ठोस पावले उचलली आहेत स्थानिक गोष्टींचा ते आग्रह धरत आहेत हा मंत्र घराघरात निनादत असल्याचं ते म्हणाले

यासाठी आपल्या उद्योजकांना पुढं यावं लागेल असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं आपल्या दैनंदिन आय़ष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की कळत नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी आपल्या आय़ष्यात प्रवेश केला आहे त्या गोष्टींसाठी देशात बनवलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण देशात उत्पादित देशातल्या कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टानं बनवलेल्या उत्पादनांचा वापर करू असं ते म्हणाले देशात बिबट्यांची संख्या वाढली असल्याची आकडेवारी नमूद करताना त्यांनी बिबट्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला

या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता आकाशवाणीवरून मराठीमध्ये प्नः प्रसारण होणार आहे

काल नऊ लाखाहून आधिक जणांची कोरोना विषाणू संसर्गासाठी चाचणी करण्यात आली आहे

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते धनगर समाज महासंघाचे नवे प्रदेशाध्यक्ष विधिज्ञ चिमण डांगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

या पर्यटक निवासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या अन्षंगानं आरोग्यरक्षक व्यवस्थांसह तातडीच्या वैद्यकिय सुविधाही इथं उपलब्ध झाल्या आहेत नव वर्षाचं स्वागत करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे

मिशेल स्टार्क आणि पॅट कमीन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले चार कसोटींच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे

रेल्वे मंडळानं या बदलाला मान्यता दिली